सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे ठीकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडलय पश्चिम द्रतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे बोरीवली ते विरार लोकल वाहतूक ठप्प झाली आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे प्रवाशी अडकून पडले आहेत संततधार पावसानं हिंदमाता परळ दादर टीटी माट्रंगा शीव अँटॉप हिल चेम्बूर एल्फिंस्टन कूर्ला गोरेगाव मिलन सबवे बांद्रा कुला कॉम्प्लेक्स आदि ठिकाणी पाणी भरलंय या भागातली बेस्ट वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली आहे

शिक्षण मंत्री विनोद तावडे यानी आज शाळांना सुड्डी नसल्याचं जाहिर केलं मात्र नंतर मुख्याध्यापकांनी परिस्थिती पाहून सूट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सांगितलं नवी मुंबई परिसरात गेल्या चोवीस तासात एकशे एकोणपन्नास पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वाशी सानपाडा नेरूळ तुर्मे या नोडमध्ये पाणी साचलं आहे शहरातल्या बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणा या मोरबे धरणाच्या परिसरातही चांगला पाऊस पडत आहे

सतत पडणा या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहाशे ट्रकची आवक झाली असली तरीही भाजीला उठाव नसल्यामुळे भाजीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे रायगड जिल्हयात आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्हयातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे सावित्री गांधारी काळ अंबा कुंडलिका पाताळगंगा उल्हास नागेश्वरी या नद्या द्थडी भरून वाहत आहेत पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर पायटे गावाजवळ आंबेनळी घाटात काल दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद झाली होती हा रस्ता आज वाहतूकीला खुला झाला आहे नेरळ माथेरान मार्गावर पडलेली दरड हटवल्यानं हा मार्गही मोकळा झाला आहे मुरूड तालुक्यात डोंगरी गावावर दरड कोसळण्याच्या भीतीनं ग्रामस्थांनी कालची रात्र जागून काढली सततच्या पावसानं लावणीची कामं खोळंबली असली तरी जिल्हयातली सुतारवाडी पांभरे संदेरी कलोते मोकाशी भिलवले कोथुडे वरंध फणसाड मोर्वे डोणवत वावे कुडकी अशी महत्वाची धरणं भरून वाहू लागली आहेत

दरम्यान आणखी तीन दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्यानं नागरिकांनी सावध राहावं असा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे बोईसर पालघरसह अनेक भागांत सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून बोईसरमधल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे वसई तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे वसई तालुक्यातल्या मनिपुर मिठागर इथं अतिवृष्टीमुळे बाधीत सर्व नागरीकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असून अनेक कुटुंबाना सुरक्षितरीत्या बाहेर काढलं आहे सिंधूदूर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच अजित पवार आशिष शेलार या सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन करत आहे

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही गरज पडली तर मुदतवाढ दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले कोकणातल्या राजापूर तालुक्यातला नाणार शुद्धीकरण प्रकल्प लादणार नाही चर्चेतून तोडगा काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते यासंदर्भातली अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय उद्योग खात्याचा होता उद्योग विभागानं यासंदर्भात प्रस्ताव पाठवला मात्र अधिसूचना रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पाला काहींचा विरोध आहे तर काही लोकांचं समर्थन आहे अडीच हजार एकर जमीन देण्याबाबत लोकांनी सरकारला पत्र दिली आहेत तर पाच ते साडेपाच हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत मात्र लोकांचे याबाबतचे गैरसमज दूर केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं पाच नाथजोग्यांना जमावानं ठेचून मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज नाथपंथी डवरी गोसावी भटक्या समाज संघटनेनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राईनपाडा हत्याकांडातल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी मृतांच्या वारसांना योग्य मोबदला द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता नंतर मोर्चाचं जाहीर सभेत रुपांतर झालं या सभेला भगवान सावंत आणि नारायण शिंदे यांनी मार्गदर्शन केलं